संचारबंदीतून सूट मिळाल्यावर कार्यालयं सुरू करण्यापूर्वी निर्जंतुक करणं बंधनकारक कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय विमाही आवश्यक

याबाबत दाखल झालखा दोन याचिकांची सुनावणी करताना न्यायमूर्ती आर कंडिजांडखांनी ही सूचना कल्ली असल्याचं वृत्तसंस्थव्या वृत्तात म्हटलं आहा आ मजुरांना त्यांच्या गावी पाठवलं तर प्रशासनावरचा ताणही कमी होईल असं ता म्हणाला आत्र गावी परतण्याची परवानगी दध्याआधी त्यांना कोरोना संसर्ग झाला नसल्याची खातरजमा करुन घध्यासाठी त्यांची चाचणी करावी असं त्यांनी सांगितलं

मात्र अतिसंवरूनशील हॉटस्पॉट क्ष्मिमध्ययि सवलती मिळणार नाहीत

अन्नप्रक्रिया उद्योग जीवनावश्यक वस्तूंचं उत्पादन औषधं वैद्यकीय उपकरणं त्यांच्यासाठीचा कच्चामाल आणि इतर साहित्य निर्माण करणारक्रिरखान्यांनाही उत्पादन सुरू करण्याची मुभा दक्षित आली आहक्रित्र याठिकाणी सुरक्षित सामाजिक अंतर ठक्षिा बंधनकारक आह उस्ता जिलसिंचन इमारती बांधकाम इतर औद्योगिक प्रकल्प तसंच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग सुरू करता यतील

शर्तीच्या कामांवर निर्बंध नाहीत शर्त्ञिलाची खर्तीविक्री शर्तीची अवजार खत जंतूनाशक आणि बियाणं यांचं उत्पादन आणि वितरण तसंच यासाठी मनुष्यबळाची नख्राण करण्यावर निर्बंध नाहीत डक्करी आणि पोल्ट्री यांच्यावर निर्बंध नाहीत बँका चालू राहतील थलाभ हस्तांतरण योजनक्कीर्गत सर्व रक्कम जमा होईपर्यंत बँकांचक्रिमकाज नह्य्रीच्या वळित चालू राहील तोंडाला मास्क लावणं आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या अटीवर मनरत्त्वी कामज्ञालू राहतील याच अटींवर किराणा मालाची दुकानं डय्या भाजी बाजार तसद्यीपशुखाद्याचबिजार चालू राहतील

यंदाचा मान्सून सामान्य राहील असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहा ब्रिवामान विभागाचमिहासंचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी आज ही माहिती दिली

बाजार समितीच्या आवारातल्या गर्दीवर लक्ष ठक्कियासाठी पोलिस ड्रोनचा वापरत करत आहत्त् वाशिम जिल्ह्यातली मंगरुळपीर कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून खूली झाली आह बाठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून आधी नोंदणी आणि नंतर शक्रिाल विक्री सुरू कल्वी आह ठियामुळं मोजकळ शक्किरी माल विक्री साठी यक्ष आहक्ष लातूरमध्यहीीसंचारबंदीचविगळजियम पाळत आजपासून उदगीर आणि जळकोट बाजार समितीच्या दैनंदिन व्यवहाराला पुन्हा सुरुवात झाली